काही ठळक बातम्या

मॉरीशसमध्ये अकराव्या जागतिक हिंदी संमेलनाला आजपासून सुरूवात

युवा माहिती दूत उपकमाचं ऊर्जा मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूरात उद्घाटन

शेतीपिकांवर किटकनाशक फवारणीमुळं बाधित होणाऱ्या ठठणांबाबत विशेष दक्षता घेण्याचं आवाहन क्रषी विभागामार्फत करण्यात आलं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधल्या पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली त्यानंतर त्यांनी केरळचे मुख्यमंत्री श्री पिनराई विजयम यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन पूरस्थितीचा आढावा घेतला केरळमधील पूरपरिस्थिती अजूनही गंभीर असून अलप्प्रझा तसंच इरनाकलम जिल्हयात हजारो लोकं पुरात अडकून असल्याची माहिती मिळाली आहे त्याचबरोबर चेन गन्जुर आणि चलक्कुडी जिल्ह्यातही परिस्थिती गंभीर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे पुराच्या पाण्याचा जोरदार प्रवाहामुळं या जिल्हयात मदत आणि बचाव कार्य करण्यामागं अडचणी येत असल्याचं ते म्हणाले

दरम्यान संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अन्टानियो गुटेरस यांनी केरळमधील पूरपरिस्थिती आणि त्यानंतर झालेलं प्रचंड व्रुकसान तसंच हजारो लोक विस्थापित झाल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे केरळमध्ये गेल्या शंभर वर्षामधला हा सर्वात मोठा महापूर आहे

तसंच राज्य सरकार कालपासून विविध समाजिक आणि स्वयंसेवी संस्थांशी संपर्कात असून त्यांच्याशी समन्वय साधून अन्नपूरवठा आणि इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे समाजाच्या सर्व स्तरावरील घटकांनी शक्य ती मदत करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे मॉरीशसमध्ये अकराव्या तीन दिवसीय जागतिक हिंदी संमेलनाला आजपासून स्ररूवात झाली मॉरीशसचे पंतप्रधान श्री प्रवीण कुमार जगव्नाथ यांनी पोर्ट लुईसमध्ये या संमेलनाचं उद्घाटन केलं परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्यासह अन्य मंत्री या संमेलनात सहभागी झाले आहेत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करून संमेलनाला स्रुरूवात करण्यात आली हिंदी विश्व आणि भारतीय संस्कृती हा या संमेलनाचा विषय आहे हे संमेलन हिंदी भाषेचा वापर आणि जगभरात या भाषेला प्रोत्साहन देण्यात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला आहे घरात स्फोटक साहित्य सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतच्या अटकेविरोधात ठाणे जिल्हयातील नालासोपाऱ्यात काल उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी मोर्चा काढला

अनेक नागरिकांनी बँकातून घेतलेलं कर्ज थकवलं आणि परिणामी त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला असं मत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते श्री कपिल सिब्बल यांनी आज नागप्रात व्यक्त केलं ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसच्या वतीनं प्रेस क्लबमध्ये आयोजित लोकशाहीतील संघर्ष या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते घटनात्मकदृष्टया एक देश एक निवडणूक अशक्य असून यासाठी घटनेत बऱ्याच स्रुधारणा विचारपूर्वक कराव्या लागतील असंही श्री सिब्बल म्हणाले राफेल खरेदीची बाब आता जनतेच्या न्यायालयात नेणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं या चर्चासत्रात ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे तसंच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री संजय झा प्रामुख्यानं उपस्थित होते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थि उत्तर प्रदेशातील विविध नद्यांमध्ये विसर्जित करण्यात येणार आहेत उत्तर प्रदेश ही वाजपेयी यांची कर्मभूमी होती आणि राज्यातल्या अनेक ठिकाणांशी त्यांचं जिव्हाळाचं नातं होतं राज्य सरकारनं या ठिकाणांची यादी जारी केली आहे

सरकारच्या विविध योजनांची माहिती थेट सामान्यांपर्यत समाजसेवेची आवड असणाऱ्या युवकांच्या माध्यमातून पोहचविणारे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत या उपक्रमाला सुरूवात झाली आहे युनिसेफच्या सहकार्यानं आणि उच्च अणि तंत्रशिक्षण विभागाच्या प्रत्यक्ष सहभागानं राबविण्यात येणाऱ्या उपकमाचं उद्घाटन राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झालं शेतकरी महिला आदिवासी अल्पसंख्यांक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ज्येष्ठ नागरिक अशा विविध समाज घटकांसाठी सरकार राबवित असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती विद्यार्थ्यानी सामाजिक कार्य म्हणून संबंधित कुटुंबांना द्यावी अशी ही योजना आहे माता बाल संगोपन आरोग्य लसीकरणशिक्षण स्वच्छता यासंदर्भात युवकांनी जनजागृती करावी अशी अपेक्षा आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी ही ऐच्छिक योजना आहे याकरिता युवा माहिती दूत या प्ले स्टोरवरील एप्लिकेशनमध्ये जाऊन नोंदणी करावयाची आहे

शेतीपिकांवर किटकनाशक फवारणीमुळं बाधित होणाऱ्या ठठणांबाबत विशेष दक्षता घेण्याचं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलं आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावरच्या पिकांच्या फवारणीचं काम शेत मजूरांना देताना शेतमजूरांना सुरक्षाकवच उपलब्ध करुन द्यावेत

त्या अन्नषंगनं मतदान केंद्रांच्या परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती सम्रुहास एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे नागरिकांनी मुक्तपणे आपल्या मताधिकाराचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे राज्याच्या विविध भागात पावसानं जोर धरला आहे बुलढाणा जिल्हयात समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतपीकांना जीवनदान मिळालं आहे चिखली खामगाव शेगाव आणि लोणार इथं पावसाचं जोरदार आगमन झाल्यानं नदी नाले तुइंब भरून वाहत आहेत दरम्यान वर्धा जिल्हयात देखील पावसानं चांगली हजेरी लावली असून सेलू देवळी आर्वी कारंजा हिंगणघाट समुद्रप्र इथं चांगल्या पर्जन्यव्रप्टीची नोंद करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्हयात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची एकूण सरासरी चांगली असल्याचं लक्षात आलं आहे दरम्यान बल्लारपूर गोंडपिंपरी पोंभूर्णा भद्रावती ब्रम्हपूरी सिंदेवाही राज्ररा कोरपना इथं समाधानकारक पाऊस झाला आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्याला आजपासून नॉटिंगहम इथ सुरूवात झाली मालिकेत भारतानं सुरूवातीचे दोन सामने गमावले आहेत त्यामुळं आजच्या सामन्यात भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे

उद्घाटन सोहळ्यात भालाफेक खेळाडू नीरज चोपडा भारताचा ध्वजवाहक होता

नमस्कार